राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करणारे परमबीर सिंग हे पहिले पोलिस अधिकारी नाही माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपातर्फे निदर्शन

नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये बाबासाहेबांच्या भव्य पुतळयाच्या उभारणीला कला संचालनालयाची मंजूरी

देवेंद्र फडणवीस पोलिस दलातील बदल्याच्या तसेच नेमण्कीसाठी होणाऱ्या गैरव्यवहारासंदर्भात तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी म्ख्यमंत्र्यांना एक अहवाल सादर केला होता पंरतू त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी योग्य कार्यवाही केली नाही मंंबईचे माजी पोलिस आय्क्त परमबीर सिंग हे राज्याच्या गृहमंत्रालयावर आरोप करणारे पहिले पोलिस अधिकारी नाहीत या आधीपण स्बोध जयस्वाल रश्मी श्क्ला या उच्चपदस्थ अधिका यांनी गृह विभागाच्या कारभाराबद्दल अहवाल सादर केले आहेत अशी माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागप्रात पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्त पोलिस महासंचालक ज्य्लिओ रिबेरो यांच्या मार्फत गृहमंत्री देशम्ख यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठीची सूचनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एक माजी पोलिस महासंचालक पदावर असलेल्या गृहमंत्र्याची चौकशी करू शकणार का हा प्रश्न आहे या प्रकरणाचा छडा लावणे आणि गृह मंत्र्यांचा राजीनामा यासाठी भाजप आंदोलन करतच राहील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेला राज्याला सोपवायची नसेल तर कोर्ट मॉनिटर्ड चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली

या प्रकरणी उदया राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून त्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यानंतर गृहमंत्री अनिल देशम्खांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते भाजप निदर्शने म्ंबईचे माजी पोलिस आय्क्त परमबीर सिंह यांनी ग़हमंत्री अनिल देशम्ख यांच्यावर केलेल्या कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत अनिल देशम्ख यांचा राजीनाम्या ची मागणी करीत आज नागप्रात प्रदेश सचिव आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात नागप्र जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदारांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषनाबाजी केली नागप्रातील संविधान चौक येथे भाजप तर्फे घोषनबाजी करून निदर्शने करण्यात आले

दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले वाशीम इथ आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने ग़हमंत्री अनिल देशमूख यांच्या मागणी साठी आंदोलन करण्यात आले

या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

यानिमित्त सर्व प्रकारच्या वन संवर्धनाच्या महत्वाविषयी जनजागृती निर्माण करून हा दिवस साजरा करूया असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निमित्त एका श्भेच्छा संदेशादवारे केलं आहे

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचले असून करंट लागून मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे आजच्या जागीतक वन दिवसांवर ही घटना घडली आहे

बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ

हा पुतळा डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे एक आकर्षण ठरणार आहे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर कामठी मार्गावरील इंदोरा भागात उभारले जात आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हा प्तळा उभारला जात आहे

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये म्बलक वीजमीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे

वाळ्घाटांची किंमत वर्धा जिल्ह्यातील वाळूघाटांची किंमत इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक असल्याने यावर्षी वाळ्घाटांचा लिलाव घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे

वर्षा गायकवाड मुलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे म्लांच्या सकारात्मक वाढ आणि विकासाचा एक महत्वपूर्ण अंग आहे शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून राज्यातील शाळकरी म्लांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून आयोजित गोष्टींचा शनिवार या कथा वाचनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या

दिवंगत साहित्यिक मोरे दिवंगत साहित्यिक सतेश्वर मोरे यांनी आपल्या साहित्यात्न समता न्याय मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा हिरीरीने प्रस्कार करत आंबेडकरी साहित्याची चळवळ प्ढे नेली तसेच तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले ते खऱ्या अर्थाने लढवय्ये व कृतीशील साहित्यिक होते

यशोमती ठाकूर यांनी दिवंगत प्रा मोरे यांना आदरांजली वाहिली

काही भागात गारपीटही झाली याम्ळे कांदा तसंच भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांचं मोठं न्कसान झालं आहे कृषी विभागानं पिकांच्या न्कानीच्या पाहणीचं काम स्रु केलं आहे ब्लडाण्यातही काल संध्याकाळी गारपीटासह अवकाळी पाऊस पडला खामगाव ताल्क्यातल्या कंजारा या गावासह शेगाव चिखली संग्रामपूर या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं फळबागा आणी भाजीपाल्याचं न्कसान झालं आहे